अझलन शाह चषक हॉकी स्पर्धेत भारत अंतिम फेरीत मिशन शक्ती मिशन शक्तिअंतर्गत भारताच्या उपग्रहविरोधी क्षेपणास्त्राची चाचणी काल यशस्वीपणे पार पाडली

रशियाअमेरिका आणि चीननंतर आता भारतानं ही क्षमता प्राप्त केली आहे भारत आता अंतरिक्ष महाशक्ति बनला आहे मात्र या सामर्थ्याचा वापर कोणाच्याही विरुद्ध करणार नाही असं आश्वासन पंतप्रधानांनी नंतर आपल्या संदेशात दिलं मेक इन इंडिया अंतर्गत करण्यात आलेल्या या कामगिरीमुळे भारत कुणापेक्षाही कमी नाही हा संदेश संपूर्ण जगात पोहोचला आहे असं पंतप्रधान म्हणाले मिशन शक्तीच्या यशाचं श्रेय घेतल्याबद्दल विरोधकांनी पंतप्रधानांनी टीका केली आहे

अशोक चव्हाण सुशिलकुमार शिंदे आणि पूनम मुंडे यांच्यासह प्रमुख उमेदवारांचे अर्ज छाननीनंतर वैध ठरले आहेत

या टप्प्यासाठी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे इंट्रो अहमदनगर राज्यातील लोकसभा मतदारसंघांचा लेखाजोखा या मालिकेत आज सादर करत आहोत अहमदनगर मतदारसंघांचा आढावा

राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरजीव डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे त्यांना राष्ट्रवादीच्या आमदार संग्राम जगताप यांच्याशी लढत द्यावी लागणार आहे अत्यंत चुरशीच्या अशा या लढाईत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष आहे शिवराज सणस आकाशवाणी बातम्यांसाठी पुणे गोवा गोव्यात महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या दोन्ही आमदारांनी विधिमंडळात आपला स्वतंत्र गट स्थापन करून तो भाजपमध्ये विलीन केला या घटनेंतर मगोपात राहिलेले एकमेव आमदार सुदीन ढवळीकर यांना मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उपमुख्यमंत्रीपदावरून हटवलं आहे दरम्यान म गो प गोव्यातल्या लोकसभेच्या दोन्ही जागा लढवणार असल्याचं पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी काल पणजीमध्ये जाहीर केलं

नियुक्ती राज्याच्या वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव उरविंदर पाल सिंग मदान यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी कालपासून कार्यभार हाती घेतला तत्कालीन मुख्य सचिव दिनेश कुमार जैन यांची लोकपाल मंडळात सदस्यपदी नियुक्ती झाली आहे

त्याबाबतचा हा वृत्तांत

भूसुरुंग निकामी करण आणि शांतता प्रस्थापित करण हा या लष्करी सरावाचा मुख्य उद्देश होता त्यानुसार संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सहभागी देशाचं सैन्य एकत्र येऊन दहशतवादाचा कसा मुकाबला करत याच प्रात्यक्षिक सहभागी देशांनी दाखवलं

भूसुरुंगांचा शोध घेण्यासाठी संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने विकसित केलेल्या दक्ष या रोबोट ची तसंच श्वान पथकांची मदत घेण्यात आली दहशतवाद्यांची माहिती मिळताच हेलिकॉप्टर च्या मदतीने कमी वेळात जवान थेट युद्धभूमीवर कसे जातात आणि आवश्यक ती मदत काशी पोहोचवतात याचं प्रात्यक्षिक जवानांनी करून दाखवल अफ्रिका खंडातील देशांचा एकत्र येऊन भारताबरोबर लष्करी सराव करण्याची ही पहिलीच वेळ आहे

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत काल ही माहिती दिली पानसरे यांच्या हत्येच्या चौकशीत प्रगतीचा अभाव असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालयानं तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त केल्यानंतर गृह मंत्रालयानं मंगळवारी बक्षिसांची ही रक्कम वाढविली आहे

या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक विश्वास पांढरे आणि अपर पोलिस अधीक्षक डॉ

नवी मुंबई नवी मुंबई परिसरात प्लास्टिकच्या पिशव्या विक्री करणा या आणि वापरणाऱ्या व्यावसायिकांवर सध्या महापालिका कारवाई करत आहे रबाळे एम आय डी सी

तसच एक लाख रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली निधन पाचोऱ्याचे माजी आमदार तात्यासाहेब आर

पाटील यांचं आज पहाटे मुंबईत निधन झाले

निधन मराठवाडा मुक्ती संग्रामातील लढ्यात प्रत्यक्ष सहभागी असलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक चांदोजी उपरे यांचं काल वृद्धापकाळानं निधन झालं

हॉकी भारत आणि दक्षिण कोरियाचे संघ सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाले आहेत

कॅनडाविरूद्दच्या सामन्यात भारताच्या मनदीपसिंगनं हॅटट्रिक नोंदवली तो सामनावीर ठरला

आज उपांत्य लढतींमध्ये महाराष्ट्राये दोन्ही संघ केरळच्या दोन्ही संघासोबत भिडणार आहेत नाशिक नाशिकमध्ये उन्हाळ्याच्या झळा वाढत असून पाणी टंचाई जाणवत आहे

धुळे धुळे शहराच्या विविध भागात पिण्याचा पाण्याचा पुरवठा कोलमडला आहे त्यामुळे मोहाडी इथल्या संतप्त महिलांनी काल महापालिकेवर हंडा मोर्चा काढला

जळगाव सोलापूर परभणी नांदेड बीड अकोला ब्रह्मपूरी चंद्रपूर वाशिम वर्धा यवतमाळ इथं तापमान चाळीस अंश सेल्सिअसच्या पुढं होतं